दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली प्ढील दोन दिवस हे पथक सातारा सांगलीकोल्हापूर या पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार असून काही स्थानिक नागरिकांशीही ते संपर्क साधणार आहेत तिथल्या जिल्हा प्रशासनाशी न्कसानीबाबत चर्चा केल्यानंतर आणि प्रग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आपला अहवाल ते केंद्र सरकारला सादर करतील या अहवालाच्या आधारे केंद्राकडून प्रग्रस्तांसाठीची अतिरिक्त मदत अपेक्षित आहे प्णे महापालिकेनं मंजूर केलेला येवलेवाडीचा प्रारूप विकास आराखडा श्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला त्याला वर्ष पूर्ण झाल्यानंतरदेखील आराखडा मंज्रीबाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत त्यामुळे विरोधकांकडून सर्वसाधारण सभैत आंदोलन करून हा आराखडा लवकर मंजूर करण्याची मागणी केली

त्याम्ळे प्ण्यनगरी सध्या बाप्पाच्या स्वागताच्या तयारीमध्ये व्यस्त आहे सार्वजनिक गणेश मंडळं मंडप उभारण्यासहीत देखावे रोषणाई तसेच सजावट करण्याच्या तयारीला लागली आहेत प्णेकरही गणेश मूर्ती ब्क करण्यापासून इतर सजावट साहित्य खरेदी विक्री करण्यात तसंच घरातील गणपतींसाठी आरास करण्यात मग्न आहेत प्णे शहराच्या गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे त्यामुळे मानाच्या पाचही गणपती मंडळांसहीत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट श्रीमंत दगडूशेठ हलवाई अखिल मंडई मंडळ हतात्मा बाबू गेनू मंडळ यासारख्या शतकोतर परंपरा लाभलेल्या मंडळांसहीत अनेक मंडळांचे मंडप उभारण्यात आले आहेत तर काही मंडळांचं मंडप उभारण्याचं काम अद्याप स्रू आहे महात्मा फ्ले मंडई त्ळशीबाग परिसरातील बाजारपेठ पूजेच्या साहित्यासहीत अनेक प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनी सजली आहे सवाई भीमसेन सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव नेहमीप्रमाणे याही वर्षी प्ण्यात होणार असल्याचं आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवलं आहे हा महोत्सव प्ण्यात होणार नसल्याचं वृत समाजमाध्यमांतून पसरत असून त्यात तथ्य नसल्याच जोशी यांनी म्हटलं आहे म्ंबईत होणारा कार्यक्रम सवाई भीमसेन संगीत संमेलन या नावानं होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं

योग्य व्यवस्थापनाव्दारे तसंच योगाव्दारे पचनक्रीया स्धाण्यासंबंधीचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केलं जाणार आहे एनआयएन च्या जनसंपर्क अधिकारी डॉ अवंतिका नंदा यांनी आज प्ण्यात ही माहिती दिली

स्दृढ भारत मोहिमेच्या श्भारम्भानिम्मित द्रदर्शनच्या वाहिनीवरुन आज करण्यात आलेलं प्रक्षेपण प्णे महानगरपालिकेच्या म्ख्य भवनातील श्री छत्रपती शिवाजी महाराज द्रदर्शन संचावरुन पहाण्याकरिता नियोजन करण्यात आले होते याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते क्रीडा वृत्त प्णे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्यावतीनं जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा सुरु आहेत

डेक्कन जिमखाना कोर्टवर शालेय गटाच्या सुजन करंडक बास्केटबॉल स्पर्धा सुरु आहेत आज अभिनव प्रशाला संघानं मूले आणि मूलींच्या गटात उपांत्य फेरी गाठली याखेरीज विद्याभवन एसपीएम या संघांनीही उपांत्य फेरीतलं अपलं स्थान पक्कं केलं

बाबासाहेब आंबेडकर स्मृति हॉकी अजिंक्यपद स्पर्धा स्रु होत आहे

उद्या शहरात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या पावसाची शक्यता आहे

तर हा होता आजचा पुणे वृतांत